चंद्रपुरातल्या कोरोना कॉल सेंटर कडून एक लाखावर नागरिकांना मदतीचा हात

कलाकार आणि इतर सहकारी कामगार प्रतीक्षालय कक्ष वेशभूषा आणि रंगभूषा खोल्या कार्यक्रम सादर होणारे ठिकाण आणि खुल्या जागेसह सर्व ठिकाणांची स्वच्छता करण्याबाबत व्यापक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत तर प्रतिबंधित क्षेत्रात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात आली आहे त्याचबरोबर इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तिथल्या परीस्थीतीनुसार अतिरिक्त उपायांवर विचार करता येवू शकेल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे कोरोना कॉल सेंटर लॉकडाऊन काळात अडकलेले नागरिक प्रवासी आणि मजुर तसंच जिल्ह्यातील नागरिकांना विलगीकरण मानसिक आरोग्य आणि आरोग्यासंदर्भात योग्य ती माहिती देण्यासाठी चंत्रपूर जिल्ह्यात कोरोना कॉल सेंटर उभारण्यात आलं आहे

नंतरच्या काळात या केंद्रानं पॉझिटिव्ह रुग्ण तसंच त्यांच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे कार्य केलं जिल्ह्यात टाळेबधीमुळे अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी योग्य ती मदत आणि माहिती कोरोना कॉल सेंटर द्वारे देण्यात आली सध्या या केंद्रामार्फत गृह विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांशी रोज संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात येत आहे त्या त्या प्रभागातील वरिष्ठ अधिका यांना त्या रुग्णाच्या प्रकृतीची योग्य ती माहिती वेळोवेळी देण्याचं काम ही हे कॉल सेंटर करतं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे अजीत पवार कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालयं महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी येत आहे अशा रुग्णालयावर कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी काल दिले

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबवून कोरोना विषाणूचं संक्रमण रोखण्याचे निर्देशही पवार यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले नवरात्र दसरा दिवाळी या सणासुदीच्या काळात नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचे संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेवून प्रशासनानं सतर्क राहन कामकाज करावं अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या

स्थानिक पदाधिकारी तसंच वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते गोन्हे यांनी या बैठकीत बोलताना माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबाबत तसंच राज्य शासनानं ग्रंथालय सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं लोकप्रतिनिधींना नॉन कोवीड रुग्णालयातील खाटांबाबतची माहिती उपलब्ध करुन द्यावी स्थानिक आकाशवाणी केंद्र तसंच समाज माध्यमातून मास्क वापरण्यालबाबत जनजागृती करावी सणाच्या काळात नागरिकांना उत्कृष्ट दर्जाच्या गह तांदूळ साखर शेंगदाणे अशा जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळण्यासाठी नियोजन करावं अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या

पुण्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोनामुक्त करण्यासाठी पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार अभियान सुरू करण्यात आले आहे कोरोनामुक्त पुणे करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले प्ण्याचा निर्धार कोरोना हद्दपार अभियानाला सर्वांनी साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल कोरोना संदर्भात जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार या अभियानाचा शुभारंभही झाला वाहन विक्री कोरोना प्रादुर्भावामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आधीच वाहन विक्री व्यवसायात मंदीचं वातावरण असताना अजूनही परिस्थितीत फार मोठी सुधारणा झाल्याचं दिसून आलेलं नाही दसरा दिवाळी सारख्या सणासुदीच्या तोंडावर देखील वाहन विक्री आणिनोंदणीला अजूनही पाहिजे तेवढी चालना मिळालेली नाही

विक्रीत एवढी मोठी घट होऊनही आणि सणासुदीतही त्यात वाढ होण्याची चिन्ह दिसत नसतानाही वाहन विक्रेते आशावादी आहेत आगामी दोन महिन्यात परिस्थिती सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी फल बाजार कोरोना संकटाचं सावट सर्वच क्षेत्रात दिसतं माणसं सावरताहेत विस्कटलेली घडी पुन्हा नीट होताना दिसते आहे येऊ घातलेल्या सणासुदीच्या दिवसांमुळे बाजारपेठा फुलू लागल्या आहेत

गणेशोत्सवानंतर नवरात्रीमध्ये फुलांच्या बाजारात मोठी रेलचेल असते यंदा मात्र नवरात्रीच्या पार्शभूमीवरही फ्लबाजारात मंदीचे वातावरण पहायला मिळत आहे गेल्या आठवड्यापासून सततच्या होणाऱ्या पावसामुळं फुलबाजारात आज एरवीच्या तुलनेत जेमतेम आवक झाली सोलापुर उस्मानाबाद नगर सातारा या जिल्ह्यातून जवळपास दहा हजार किलो आवक नोंदवण्यात आली

मुख्यत झेंडू शेवंती आणि गुलाब या फुलांना चांगली मागणी असली तरी बाजारात चांगल्या प्रतीचा जेमतेम दहा टक्केच माल असल्याचं फुलांचे घाऊक व्यापारी अरुण वीर यांनी आज आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन सीमा चोरडीया

तुम्ही मात्र कोरोनाला रोखण्याच्या सर्व नियमांचं पालन अवश्य करा मास्क वापरा सुरक्षित शारीरिक अंतर राखा हात चेहरा स्वच्छ ठेवा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार